मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी ड्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली या दौऱ्यात मुख्यमंत्री काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही सदिच्छा भेट घेणार आहेत नोकर भरतीसाठी असलेलं महापोर्टल हे संकेतस्थळ बंद करण्यात आलं आहे महापोर्टलद्वारे पदभरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सरकारकडून यात बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र एकत्र परिक्षा घेण्यास महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञानकडे प्रेसं मन्ष्यबळ नसल्यानं सरकारनं हे पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला सरकारी पदभरती परिक्षा घेण्यासाठी आता वेगवेगळ्या कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे

विकासाच्या दिशेनं पुढे जाणाऱ्या ग्रमीण भागांना शहरांसारखी सुविधा उपलब्ध करुन देणं हे या अभियानाचं उद्दीष्ट आहे या अभियानाचं यश पाहता पुढच्या तीन वर्षात ते एक हजार गावांमध्ये राबवण्यात येणार असल्याचं निती आयोगानं म्हटलं आहे

मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नासंदर्भात काल औरंगाबाद इथं पीक पाणी परिषदेचं उद्घाटन टोपे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते समन्यायी पाणी वाटप होऊन आपल्याला हक्काचं पाणी मिळावं पाणी साठवण्कीसह पाण्याचं वितरणही योग्य पद्धतीनं व्हावं असं ते म्हणाले महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत या पीक पाणी परिषदेचा समारोप झाला माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे प्रदीप देशमुख उदय देवळाणकर शंकरराव नागरे आणि विजय अण्णा बोराडे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं

दरम्यान यावर प्रतिक्रिया देतांना फडणवीस यांनी हे दोन्ही खटले नागपुरातली एक झोपडपट्टी हटवण्यासंदर्भातल्या आंदोलनाशी निगडित असल्याचं सांगितलं आपल्यावर कोणताही वैयक्तिक खटला नाही असं ते म्हणाले या प्रकरणी पुढची सुनावणी तीस मार्च रोजी होणार आहे

गेल्या चोवीस दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत उदासीन असून मागच्या सरकारनं घेतलेल्या अनेक लोकहिताच्या निर्णयांना हे सरकार स्थगिती देत असल्याची टीका दरेकर यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

महाशिवरात्रीच्या उत्सवाला आज पहाटेपासूनच प्रारंभ झाला आहे राज्यात ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ औरंगाबाद जिल्ह्यात घृष्णेश्वर तसंच हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथल्या ज्योर्तिलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत

भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं

यासंदर्भात काल लातूर इथं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते

ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते पाणी प्रखठा योजना पूर्ण झाली असून नागरिकांनी स्वतः नळजोडणी करावी असं ते म्हणाले

शहरातल्या सिडको एन सात इथल्या कॉप्रेड व्ही डी देशपांडे सभागृहात प्राध्यापक उमेश बगाडे यांचं समाजक्रांतीचे समकालीन संदर्भ या विषयावर व्याख्यान झालं

शेतमालाची प्रतवारी करून माल खरेदी करून घेण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती

ऋत्राज जाधव यांना जाहीर झाला आहे समितीच्या वतीनं काल ही घोषणा करण्यात आली आज हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे

या मागणीचं निवेदन काल उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं

गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात दोन लाख माती नमुन्यांची तपासणी करण्यात आली यामुळे जमिनींचा पोत सुधारण्यास मदत झाल्याचं खामगाव तालुक्यातले शेतकरी प्रवीण देशमुख यांनी सांगितलं ते म्हणाले कृषी विभागातील मुद आरोग्य पत्रिका अभियान जे आहे त्या अंतर्गत माझ्या शेतात मातीचे परीक्षण करण्यात आलं आणि त्यातून माझ्या शेतीमध्ये नेमके काय घटक कमी आहेत कोणती पिके घ्यायची आहेत आणि कोणत्या पिकासाठी कोणत्या खतांची आणि कोणत्या घटकांची आवश्यकता आहे याची मला माहिती मिळाली आणि यातून माझं उत्पन्न वाढवण्यासाठी भरपूर मदत झाली

यामध्ये महाराष्ट राज्य आणि ओडिशा राज्यामधल्या सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशानं विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी ओडिशा भाषेतल्या प्रस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं महाराष्ट आणि ओडिशा राज्यात असणारी एकत्र कुटुंब पद्धती परंपरा यांच्याविषयी माहिती यावेळी देण्यात आली

अण्णासाहेब गुंजकर संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात स्नेहल ठोसर कोलकात्याचे पंडित सम्राट पंडित हेमा उपासनी रवींद्र खोमणे मुनव्वर अली यांचं गायन होणार आहे नाट्यक्षेत्रातल्या योगदानासाठी प्राध्यापक त्र्यंबक महाजन तर संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी श्रीपाद कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात येणार आहे भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना वेलिंग्टन इथं सुरु आहे न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

महिलांचा टी ड्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून ऑस्ट्रेलियात सिडनी इथं सुरूवात होत आहे भारतीय महिला संघाचा सामना विद्यमान जगज्जेता यजमान ऑस्ट्रेलिया संघाशी आज होणार आहे भारतीय वेळेनुसार द्पारी दीड वाजता हा सामना सुरू होईल

तर यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठम नांदेडचा संघ द्वितीय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे संघानं तृतीय क्रमांक मिळवला